राज्य कोरोना राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची दैनदिन संख्या वाढत आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून मुंबई आणि पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या काही दिवसांपासून विदर्भातल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे काल नागपूरमध्ये सर्वाधिक बाधितांची नोंद झाली

ही संख्या मुंबई महापालिकेतल्या बाधितांपेक्षाही अधिक आहे

विभागवार विचार करता मुंबई ठाणे अकोला नागपूर आणि पुणे विभागात काल मोठ्या प्रमाणावर बाधितांची नोंद झाली

काल नवबाधितांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या कमी होती त्यामुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हा आदेश लागू करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही मख्यमंत्री कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच नियमांचं उल्लंघन होत असल्याचं आढळून आलं तर पुन्हा टाळेबंदीला सामोरं जावं लागेल असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात चाचण्या वाढवा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधा माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेतून आढळून आलेल्या सहव्याधी असलेल्या रुग्णांची विचारपूस करा अशा सूचना त्यांनी दिल्या राज्यपाल कोविडचा पहिला रुग्ण देशात आढळला त्याला एक वर्ष होत आलंमात्र अजूनही कोरोना संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही त्यामुळे नागरिकांनी यापुढेही सातत्याने कोरोनाबद्दल सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं

जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची आणि बळींची संख्या कमी होती देशातील समाज सेवक शासकीय कर्मचारी पोलीस स्वच्छताकर्मी यांनी कोरोना काळात अतिशय उत्कृष्ट काम केले त्यामुळेच भारत कोरोनाचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करू शकला असं कोश्यारी यांनी सांगितलं

कोरोना पणे पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसारच्याच क्रमानं पण पुणेकरांना सर्वात आधी कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स या संघटनेतर्फे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली आहे पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट मध्ये तयार झालेली कोरोना प्रतिबंधक लस शिल्लक असून त्याचा वापर करून पुणेकरांना सर्वप्रथम ही लस देण्यात यावी अशी मागणी या संघटनेनं पत्राद्वारे केली आहे लवकर लसीकरण झालं तर कोरोनाची पुढील लाट थांबवण्यात आपण यशस्वी होऊ असंही या पत्रात म्हटलं आहे गोंदिया मेळावा कोरोनाच्या काळात रोजगार गमावलेल्या तरुणांसाठी गोंदिया पोलिसांच्यावतीने नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील देवरी तालूक्यात तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे या मेळाव्याच्या काल पहिल्याच दिवशी पाचशे पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनी हजेरी लावली याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून कोरोनाच्या काळात अनेक लोकांचा हातचा रोजगार किंवा नोकरी गेल्यामुळे अनेक तरुण तरुणी मुबई पुणे या ठिकाणाहून आपल्या घरी परत आले आहेत

आकाशवाणी बातम्यांसाठी गोंदियाहन हरिष मोटघरे यांच्यासह प्रशांत जाधव प्णे बलडाणा बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी बाधित रूग्णाच्या संपर्कातील सर्वांची कोरोना तपासणी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी काल दिल्या आहेत कोरोना संसर्ग नियंत्रण कृती दलाची बैठक काल आयोजित करण्यात आली बाधित रूग्ण असलेल्या गावांमध्ये चाचण्यांसाठी फिरत्या प्रयोगशाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून कोरोना मार्गदर्शक निकषाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे असंही राममूर्ती यांनी सांगितले

दिपक म्हैसेकर यांनी आढावा बैठकीत दिले आहेत वर्धा कोविडच्या काळात शासकीय यंत्रणेवरील लोकांचा विश्वास कायम राहिला असून कोरोना अद्याप संपलेला नसून कोरोनाची लस सामान्य माणसापर्यंत पोहोचेल तसंच ही लस सुरक्षित असल्याची खात्री बाळगावी असे आवाहन वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केलं आहे

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना लस टोचण्यात येणार असून नागरिकांनी कुठलीही शंका मनात न ठेवता आपली वेळ आल्यावर लस टोचून घ्यावी असं आवाहन बिनवडे यांनी यावेळी केलं या फिरत्या रथात लोककला पथकांचा समावेश असून पुढील दहा दिवस ही पथक कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करणार आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार